देवेंद्र फडणवीस यांची टीका गेल्या वर्षीच्या मुंबई वीज पुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्र्यांचं दोन्ही सभागृहात निवेदन

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते आपल्या भाषणात शेतकरी प्रश्न महागाई हिंद्त्व अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं त्याचबरोबर टाळेबंदीच्या काळात राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला स्थलांतरित मजूरांसाठी केलेले प्रयत्न आणि उपाययोजनांचा गरीबांना फायदा झाला असून इतर राज्यांशी तुलना करुन राज्यातल्या परिस्थितीवर टीका करणाऱ्यांनी विचार करावा असं ते म्हणाले आता पुन्हा टाळेबंदी टाळायची असेल तर मास्क हातांची स्वच्छता आणि शारीरिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन करण आवश्यक असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा योग्यच असून हा मुद्दा कोणीही प्रतिष्ठेचा करु नये भविष्यातला मेट्रो प्रकल्पांचा विस्तार पाहता आरेच्या कारशेडची जागा कमी पडेल त्यामुळे कांजूरमार्गची जागा योग्यच असल्याच ते म्हणाले शार्जिल उस्मानीला सरकार अटक करणारच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं मदत करावी असंही ते म्हणाले कर्नाटकातल्या मराठी नागरिकांच्या हक्कांसाठी मदत करण्याची तयारी दर्शवल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले या मुद्द्यावर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करायला हवा असं ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर हरकतीचा मुद्दा मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला

नाशिक मधल्या बिरवाडी येथील दलित तरुणानं पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळन आत्महत्या केल्याचा मुद्दा देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला याप्रकरणी तातडीनं कारवाईची मागणी त्यांनी केली त्यावर निलंबनाच्या कारवाईचं आश्वासान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं जळगावमधे एका तरुणीला धाक दाखवत नग्न चित्रफीत करणाऱ्या पोलिसांवर तातडीनं कारवाई करायची मागणी स्थानिक आमदार श्वेता महाले यांनी केली त्यावर स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली असून दोन दिवसात अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं

यात संबंधित मंत्र्यांचा सहभाग दिसत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या आर्थिक स्थिती बेताची असणाऱ्या नगरपालिकांना आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडेल मात्र या प्रकरणात काही संवैधानिक आणि कायदेशीर पेच असल्यानं त्यासाठी केंद्र सरकारनं सहकार्य करण्याची गरज असल्याचं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल विधान परिषदेत सांगितलं

नितीन राऊत यांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केलं

तथापि त्याकडे लक्ष देण्यात आले नाही ही बाब सायबर हल्ला झाल्याची शक्यता दर्शवतात असं या अहवालात म्हटलं आहे

वन्यजीव दिन राज्यात मोठ्या प्रमाणावर आढळणारी जैव विविधता टिकविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी जनजागृती करावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलं जागतिक वन्यजीव दिनाचं औचित्य साधून भोरङ्या अर्थात पळस मैना या पक्षावरील लघ्पटाचं प्रदर्शन काल पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते बायो स्फिअर आणि व्हाईस ऑफ द वाईल्ड या संस्थांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

क्रिकेट हॉकी यासारख्या खेळांप्रमाणेच देशी खेळांच्या स्पर्धांचही समालोचन झालं तर त्या खेळांच्या प्रसाराला बळच मिळेल असं मोदी यांनी म्हटलं होतं या अनुषगाने राज्यातील स्थानिक खेळांच्या समालोचकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेत आहोत कबड्डीसाठी शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाड्र छाया पवार समालोचक म्हणून काम करतात पंतप्रधानांच्या सूचनेचं स्वागत करताना त्यांनी आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

सर्वच खेळाड़ंना क्रिडारसिकांना स्पर्धेच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाता येत नाही

आकाशवाणीवरून जर समालोचन झाले तर रिमोट विभागातील जनतेला खेळाड़ना या स्पर्धांशी जोडता येईल व आपल्या देशी खेळाचा प्रचार व प्रसार होईल सर्व टँलेट आपल्या गावागावातून भरलेलं आहे एक एक्सपर्ट कमेंटेटर म्हणून मला असे वाटते जर समालोचन त्या त्या खेळातील उत्कृष्ट खेळाडूंनी केले तर संपूर्ण स्पर्धेतील जिवंतपणा चुरस बारकावे आपल्याला अनुभवता येतील कारण समालोचक हा खेळाड़ आणि क्रीडारसिक यांच्यातील एक मोठा दवा आहे एखादा गृण गेला किंवा एखादी पकड झाली तर ती कशी झाली कोणाच्या चुकीमुळे झाली हे तो खेळाडू निःपक्षपातीपणे वर्णन करू शकतो कबडडी हा खेळ यक्तीने तंत्राने खेळला जातो त्यामळे नवोदित खेळाडूंना ही शिकवणीच असेल आपल्या माध्यमातून मला माननीय पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांना एक विनंती करावीशी वाटते की समालोचक म्हणन महिला खेळाडंचा समावेश त्यांनी करून घ्यावा परभणी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात माझा गाव सुंदर गाव उपक्रम राबवण्यात येत असून विटा खुर्द ग्रामपंचायतीत काल याचा प्रारंभ झाला या वेळी गावातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला आणि स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली तसंच गावातून जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर घाटाचं उद्घाटन करण्यात आलं यानिमित्तानं गावात जनजगृती फेरीही काढण्यात आली गडचिरोली बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या द्रष्टीनं गडचिरोली जिल्हा पोलिस दल बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं कौशल्य आधारीत प्रशिक्षण उपक्रम राबवत असून त्यासाठी रोजगार मेळावा हे एपही तयार करण्यात आलं आहे

हिंगोली शाळा गेल्या दहा पंधरा वर्षापासून कर थकवणाऱ्या हिंगोली शहरातील तीन शाळांना काल नगरपालिकेनं सील ठोकलं आहे शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेंतर्गत पालिकेनं ही कारवाई केली आहे

त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे

या सर्वांच्या घरांची काल पोलिसांनी झडती घेतली गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील केशोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोयगावटोली गावच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटकं काल गोंदिया पोलिसांनी शोधून काढली

निधन अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक आणि संघटक प्रा सतेश्वर मोरे यांचं मंगळवारी नागपूरमध्ये निधन झालं

चळवळीत त्यांचा कृतिशील सहभाग होता क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळला जाणार आहे

हवामान राज्याच्या अनेक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली असून विदर्भात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं